रशियाच्या स्पूटनिक लसीच्या भारतातल्या दूसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या पूण्यात सूरु लसीच्या साठवणूक आणि वाहतुकीसाठी पूणे विमानतळाच्या आधुनिकीकरणाची तयारी कोरोना लसीकरणाच्या अनूषंगानं विविध जिल्ह्यांत कृतीदलांच्या आढावा बैठका आणि राज्यातल्या परिचारिकांच्या रिक्त जागा तातडीनं भरणार आरोग्यमंत्र्यांची ग्वाही

सध्या या स्वयंसेवकांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे संपूर्ण राज्यात केवळ पुण्यातच ही चाचणी केली जात आहे स्पुटनिक लस मूळ रशियात बनवण्यात आली असली तरी पुण्यात चाचणी होत असणारी लस मात्र हैदराबादच्या डॉ रेड्डीज् प्रयोगशाळेत बनवण्यात आली आहे दरम्यान पृण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने त्यांनी उत्पादित केलेल्या कोविशील्ड लसीच्या आपत्कालीन वापराची परवानगी देण्याची मागणी केंद्रीय औषध नियंत्रण प्राधिकरणाकडे केली आहे अशा प्रकारची मागणी करणारी सिरम ही पहिलीच भारतीय कंपनी आहे त्याचबरोबर कोरोनावरची स्वदेशी बनावटीची कोव्हॅक्सीन ही लस विकसीत करणाऱ्या भारत बायोटेक या कंपनीनं देखील लशीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्रीय औषध नियंत्रकांकडं परवानगी मागितली आहे अमेरिकेतील फायझर कंपनीनं केंद्र सरकारकडे याधीच ही मागणी केली आहे कोरोना लस आपत्कालीन वापर कोरोना प्रतिबंधक लसीच्या वापराला आपत्कालीन परिस्थिती म्हणून मान्यता देण्यास इंडियन मेडिकल असोसिएशन या वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनेनं आक्षेप घेतला आहे सध्या देश परदेशातल्या अनेक औषधनिर्मिती कंपन्यांकडून कोरोनावरील लसीच्या अशा वापरासाठी परवानगी मागितली जात आहे मात्र त्यामृळं फायदा होण्याऐवजी तोटा होण्याचीच अधिक शक्यता असल्याचं आयएमएने म्हटलं आहे औषध कंपन्यांनी दावा केलेल्या कोरोनावरच्या लसीची कार्यक्षमता एफडीएसारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक संशोधक प्राधिकरणांद्वारे पडताळली जाणं आवश्यक असून त्यापूर्वी लसीचा वापर करणं धोकादायक ठरू शकतं असं मत आयएमए चे राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे यांनी काल व्यक्त केलं आहे पणे विमानतळ आधनिकीकरण कोरोना प्रतिबंधक लसीची मोठ्या प्रमाणावर साठवणूक आणि वाहतुकीच्या दृष्टीनं पुणे विमानतळाचं आधुनिकीकरण केलं जाणार असून त्यासाठी आवश्यक असणारी हवाई दलाच्या ताब्यातील जागा लवकरच विमानतळ प्रशासनाकडे हस्तांतरित करण्याच्या दिशेनं हालचाली सुरु झाल्या आहेत सध्या पुणे विमानतळाची दैनंदिन सुमारे दीड टन मालाची साठवणूक करण्याची क्षमता असून त्यात वाढ करण्याच्या दृष्टीनं काम हाती घेण्यात आलं आहे

भारतात तयार होणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लशींपैकी एक लस पूण्यातूनच राज्यात आणि देशात इतरत्र पाठवली जाणार असल्यानं विमानतळाची साठवणूक क्षमता लवकरात लवकर वाढवण्याच्या द्रष्टीनं आपण प्रयत्नशील राह असं विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि पूण्याचे खासदार गिरीश बापट यांनी म्हटलं आहे या आठवड्यातच आपण दिल्लीला जाणार असून यासंदर्भात चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ

बैठकीस खाजगी डॉक्टर्स स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे लसीकरणाच्या प्रशिक्षणाबाबत सुक्ष्म नियोजन करा असे निर्देश जिल्हाधिकारी एम देविंदरसिंग यांनी या बैठकीत दिले कोविड लसीकरण हे इतर लसीकरण कार्यक्रमापेक्षा पूर्णत वेगळे आहे आणि पहिल्यांदाच ही लस उपलब्ध होणार आहे त्यामुळे यात कोणतीही चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी शीत साखळी आणि पुरवठा साखळी बाबत योग्य नियोजन करून ठेवा असं ते म्हणाले लसीकरणाबाबत जनजागृती करण्याकरीता धार्मिक नेत्यांना समाविष्ट करून घेणं आवश्यक असल्हयाचं मतही जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं परिचारिका राज्यातल्या परिचारिकांच्या रिक्त जागा तातडीनं भरल्या जातील अशी ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे

राज्यातील गरजू रुग्णांना यापुढे मोफत रक्त मिळावं यासाठी धोरण तयार करण्यात येत आहे

कोरोना संसर्गांचा धोका टाळण्यासाठी जिल्ह्यात आवश्यक ती खबरदारी घेत टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत

त्यासाठी पालकांची संमती पत्रकं घेतली आहेत

धुळ्यातील जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात काल या प्रयोगशाळेचं उदघाटन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं जलक्रीडा कोविड निर्बंधांमुळे बंद असलेली राज्यातील जलक्रीडा केंद्र सुरु करण्याबाबत लवकरच आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याचं आश्वासन मत्स्यव्यवसाय आणि बंदर विभागाचे मंत्री अस्लम शेख यांनी काल सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील जलक्रीडा व्यावसायिकांच्या शिष्टमंडळास दिले राज्य सरकारचा बंदर विभाग आणि पर्यटन विभाग यांच्या समन्वयातून जलक्रीडा व्यवसायाशी निगडीत विविध परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि सुलभ करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं